प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या विधानसभा निवडण्कीत पश्चिम बंगाल आसाम आणि केरळमध्ये सत्तारुढ पक्षांची सरशी तर तामिळनाडू आणि पृद्दचेरीमध्ये सत्तारुढ पक्षांना पराभव स्वीकारावा लागला पश्चिम बंगालमध्ये तुणमूल काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता कायम राखली असली तरीही पक्षाच्या प्रमुख मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्रान मतदारसंघातून पराभूत झाल्या

राष्ट्रीय सेक्यूलर मजलिस पार्टी एका तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला तामिळनाडूमध्ये सत्तारुढ ऑल इंडिया अण्णा द्रविड म्नेत्र कळघम पक्षाला पराभव स्वीकारावा लागला

भाजपनं तीन जागा जिंकल्या तर एका जागेवर आघाडीवर आहे तर भाकप आणि माकपनं प्रत्येकी दोन जागांवर विजय मिळवला

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीतल्या द्रविड मुनेत्र कळघमच्या उत्तम कामगिरीबद्दल पक्षाचे अध्यक्ष एम के स्टॅलिन यांचंही पवार यांनी अभिनंदन केलं आहे

तसंच ऊसाचा रस काकवी आणि मळीपासूनही इथेनॉल निर्मितीची परवानगी दिली असून कारखान्यांनी अतिरिक्त ऊस इथेनॉलसाठी वापरावा असंही सूचित करण्यात आलं आहे

यात रुग्णालयांसाठी आठ ऑक्सिजन जनरेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे ही मदत म्हणजे भारत फ्रान्स मैत्रीचा प्रावा असल्याचं परराष्ट मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे

राज्य सरकार तर्फे जारी एका आदेशात सदर माहिती देण्यात आली या दोन राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड प्रतिबंधक नियमावली लागू असेल

याद्वारे एकूण साडेपंधरा कोटींहून अधिक रुपये निधी वितरीत करण्यास शासनानं मान्यता दिल्याचं राज्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं

राज्यातल्या प्राणवायू उत्पादकांना दररोज कोणत्या जिल्ह्यात किती ऑक्सिजन प्रवावा यासाठीचं विवरणपत्र देण्यात आलं आहे केंद्रातर्फे राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोटा मंजूर केलेला असून त्याचं वितरण आवश्यकतेप्रमाणे होत आहे येत्या काही दिवसात रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेत वाढ होणार असल्याचही शिंगणे यांनी सांगितलं

काल औरंगाबाद इथं कोविड आढावा बैठकीनंतर ते बोलत होते दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागातील संसर्गाचं प्रमाण वाढत असून पोलिसांनी स्वतच्या आरोग्याची काळजी घेत संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी खबरदारीपूर्वक काम करण्याची सूचना देसाई यांनी केली पोलिसांच्या कुटुंबियांच्या आरोग्य उपचार सुविधांची विशेष काळजी घेण्यात यावी ऑक्सिजन साठा औषधी खाटांची उपलब्धता पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात तसंच पोलीस वसाहती अधिक सुविधांयुक्त करण्यासाठीच्या बाबींची पूर्तताही प्राधान्यानं करावी अशा सूचना देसाई यांनी केल्या

त्यामुळे त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी केलं आहे

या लसीकरण केंद्रांवर प्रत्येकी शंभर जणांना लस दिली जाणार आहे

एक मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही व्यवस्था करण्यात आली आहे

सध्याची एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात प्राणवायूच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं त्यादृष्टीने ताबडतोब नियोजन करून अंमलबजावणी करावी असे निर्देश देशमुख यांनी दिले दरम्यान लातूर शहरात कोविड प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी महापालिकेनं कोविड चाचण्या वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत काल यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत बोलताना त्यांनी नगरसेवकांनीही या मोहिमेच्या अंमलबजावणीत अधिक लक्ष देण्याचं सूचित केलं

यात आमद्रा गावालगत गोदावरी नदीकाठावरील घाट बांधण्याच्या कामासह आमद्रा चिकाळा आणि डोणगाव कोल्हा या मार्गावरील रस्ता डांबरीकरण कामांचा समावेश आहे

दरम्यान सध्याच्या कालावधीत कोणीही मंदिराच्या परिसरात येऊ नये असं आवाहन मंदीर प्रशासनानं केलं आहे

याठिकाणी आवश्यक आॅक्सिजन व्हेंटिलेटरची उपलब्धता तसंच रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या

काँग्रेस ताल्काध्यक्ष गोविंद यादव यांनी यासाठी पाठप्रावा केला होता मराठवाड्याच्या अनेक भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली यामध्ये विभागात सात जणांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला औरंगाबाद तालुक्यात शेंद्रा औद्योगिक वसाहत परिसरात दोन कामगारांचा वीज पड्रन मृत्यू झाला काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली बीड जिल्ह्यात नेकनूर तसंच केज तालुक्यात प्रत्येकी एका महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला तर एक महिला जखमी झाली परभणी जिल्ह्यात ठोळा शिवारात दोन बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा वीज पडून मृत्यू झाला हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला विभागात काल अनेक ठिकाणी जनावरही वीज कोसळून दगावल्याचं वृत्त आहे बीड जिल्ह्यात केज अंबाजोगाई धारूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला या पावसात आंब्याचं मोठं नुकसान झालं परभणी जिल्ह्यात पालम गंगाखेड सोनपेठ तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला जिंतूर तालुक्यात विजेच्या कडकडाट वादळी वाऱ्यासह सुमारे एक तास अवकाळी पाऊस झाला यामुळे फळबागांना मोठा फटका बसल्याचं सांगण्यात येत आहे

जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातल्या काही भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शेडनेट आंबा फळांचं मोठं नुकसान झालं

दरम्यान मुंबईत नजिक अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं हवामानात बदल झाला आहे उत्तरेकडून वाहणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावरून वाहणारे वारे यामुळे मध्य महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे

गावचे सरपंच कृष्णा गावंडे यांच्या प्ढाकारानं गावकऱ्यांची सर्वप्रथम कोरोना तपासणी करण्यात आली यात एकाही व्यक्तीचा अहवाल बाधित आला नाही यानंतर लसीकरण करण्यात आलं या गावात आजपर्यंत एकही नागरिक कोरोना बाधित झालेला आढळला नाही

शिंगडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आले होते अनेक वर्ष ते काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष होते

यामध्ये संजय बाबर शांताराम वाघमोडे इजहार अहमद शेख वाहेद गफुर मुल्ला या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे राज्य पोलीस दलातल्या कर्तव्यनिष्ठ उत्तम उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदारांना राज्य पोलीस महासंचालकांतर्फे प्रस्क्रत केलं जातं